राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे यांचा अर्जेटिनाला सल्ला

आर्थिक विकासात बँकांचं योगदान महत्वाचं असून त्याम्ळं सामाजिक आर्थिक परिवर्तन घडते ई वाहनंए जैव इंधन निर्मिती यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना बँकांचं आर्थिक सहाय्य मिळणं आवश्यक आहेर असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूकर महामार्ग आणि जहाजबांधणी तसंच सूक्ष्मए लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलंण स्थानिक सिविल लाईन्स स्थित इंडियन बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कापूस उत्पादक क्षेत्र असलेल्या विदर्भात सोलर चरख्यांच्या क्लस्टर निर्मितीच्या माध्यमातून सुतनिर्मिती आणि त्यांच्या ब्लिचींग प्रक्रियेनंतर रेडीमेड गारमेंट निर्यात करण्यात येईलर अशा पद्धतीनं क्लस्टर निर्मिती होत आहेर असंही त्यांनी सांगितलं

एस एम ई

एस टी आणि आयकर प्रणाली सोबत जोडल्यानं कर्जदारांची विश्वसनियता अधिक वाढली आहे पण या योजनेअंगत त्वरित कर्ज मंज्रीसोबतच कर्जाचं वाटपही विलंब न करता बँकानी त्वरित करावंए अशी सूचना त्यांनी यावेळी केली भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रम्ख व्याजदारांमधे कपात केल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांपर्यं त पोहोचवण्यामधे देशातल्या बँका कमी पडत आहेतर अशी खंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहेष् ते काल म्ंबईतए सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रम्खांशी बोलत होतेण बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना भेडसावणारी रोखीची समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पानंतरच्या काळात केलेल्या उपायांची परिणामकारकता आणि बँकांची भूमिका याविषयी दास यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलंण बँकिंग क्षेत्रात सुधारणा होत आहेतए मात्र भविष्यात अनेक आव्हानंही समोर आहेतए असं ते म्ह णालेण् अर्थव्यवस्थेत वित्तीय तरलता आणि भांडवलाच्या प्रमाणात वृद्वी अपेक्षित असल्याचं दास यांनी सांगितलंण जोखमीचं मूल्यमापनए कर्जवसूलीए आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी अंतर्गत व्यवस्था इत्यादी विषयांवरही यावेळी चर्चा झालीण डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या आवश्यकतेवर दास यांनी यावेळी भर दिलाण मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची आता उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर बिहारचे राज्यपाल लालणी टंडन आता मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाचा पदमार स्वीकारतील जगदीप धनकड यांची पश्विम बंगालच्या तर रमेश वैस यांची त्रिपुराष्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे

रवी हे नागालँडचे नवीन राज्यपाल असतील असं रा ट्रपती भवनातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे सर्वोच्व न्यायालयाने नागपूरसह अकोला वाशिम धुळे आणि नंदूरबार या पाचही जिल्हा परिांचा आणि संबंधित पंचायत समित्यांची निवडणूक महिनामरात घ्या असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत यामुळ आता प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घटक असलेल्या जिल्हा परि ाद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे अर्जेटिनाच्या शेतकऱ्यांनी कड्रनिंबाचा कीटकनाशक म्हणून उपयोग केला तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल असं राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी आज मुंबई इथं सांगितलं मंत्रालयात अर्जेटिनाचे कृषीउद्योग सचिव डॉ ल्युईस ईचलव्हेअर यांच्या समवेत पाच जणांच्या शिष्टमंडळाने आज कृषिमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते ते म्हणालेए भारतात रासायनिक कीटकनाशकासाठी उत्तम पर्याय म्हणून कड्निंबाचा वापर करण्यात येतो त्याचा अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांना फायदा होईल आपण दोन्ही देशातील शेतीशी निगडित विविध पद्धतींचे अवलोकन करून त्यांची देवाणघेवाण केली तर त्याचा दोन्ही देशांना नक्कीच लाभप्रद ठरेल असं ते म्हणाले ीतकऱ्यांना हवामानाचा अंदाज पीकविमा पिकांवर येणारे कीडरोग आणि त्यासंबंधी मार्गदर्शन बाजारपेठ आणि भावाबद्दलची माहिती कामठी तालुक्यातील तक्यांना ई पीक अँपवर मिळणार आहे राज्यातील सहा तालुक्यांत हा प्रयोग सुरू असून त्यात कामठीचाही समावेश आहे महारा ट्र ासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सौजन्यानं तकरी सक्षमीकरणचा प्रकल्प म्हणून ई पीक पाहणी पयदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे

त्यामध्ये नागपूर विमागातून कामठी तालुक्याचा समावेश आहे जलसंवर्थन ही काळाची गरज असल्याचा सूर नागपुरात आयोजित जलपरिषदेत उमटला नागपूर महानगरपालिका राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्या नीरी आणि अँरिंज सिटी वॉटर यांच्या संयुक्त विद्यमानं आज नागपुरात जलपरिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मान्यवरांनी पाण्यासंबंधी विविध उपाययोजना पाण्याचा सुयोग्य वापर जलसंवर्षन जलसंवर्षन इत्यादी विषयांवर प्रकाश टाकला पावसाचं पाणी जमिनीत मुरवणं काळाची गरज असून जलसंवर्षनासाठी सर्वांनी जलमित्र झालं पाहिजे असं आवाहन यावेळी नागपूरच्या महापीर नंदा जिचकार यांनी केलं

नागपुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्या आयटीआयला राज्यातील उत्कृ ट आयटीआयचा पुरस्कार यंदाच्या जागतिक युवा कौशल्यदिनी प्रदान करण्यात आला

नुकतंच मुंबई इथं राज्य ासनाच्या क्रीशल्य विकास आणि उद्योजकता विकास आणि व्यवसाय शिबण तसंच प्रशिबण संचालनालयातर्फे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार राज्यपाल चेत्रामनेनी विद्यासागर राव आणि कौश्रल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून प्राचार्य सच्चिदानंद दासंडे यांनी स्वीकारला स्मृती चिन्ह सन्मानपत्र आणि एक लाख रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे केंद्र ासनाच्या स्ट्राईव्ह योजनेअंतर्गत सुद्धा या आयटीआयची निवड झाली आहे सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत जिल्ह्यातील विविध महाराष्ट्र ग्राम गावात झालेल्या विकासकामांचा जिल्हाधिकारी अजय ग्ल्हाने यांनी आढावा घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा उपस्थित होते ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देवून आदर्श ग्राम निर्मितीचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे

यात नंद्रबारए वर्धाए चंद्रपूरए गडचिरोलीए अमरावतीए यवतमाळए औरंगाबादए परभणीए नांदेडर बीडर रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे सेमिनरी हिलच्या पायथ्याशी असलेले जपानी गार्डन हे परिसरातील नागरिकांसाठी ऑक्सिजन केंद्रश आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून तिथं सर्वच नागरिकांसाठी शुल्क आकारण्यात येत आहे किमान नियमित मॉर्निंग वॉकश् आणि इव्हिनिंग वॉकश् करणाऱ्यांकडून श्ल्क आकारण्यात येऊ नयेए अशा आशयाचे निवेदन प्रभाग क्र

राज्य सरकारनं षनगर समाजाची फसवणूक केली असून षनगर समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन देष्यात येऊनही त्याची पुर्तता गेल्या पाच व र्मात झाली नाही असा आरोप धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी आज अहमदनगर इथल्या पत्रपरि दित केला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुग्गानं त्याच्या भाणासाठी देशातल्या नागरिकांना आपले विचार पाठवण्याचं आवाहन केलं आहे नागरिक आपले विचार नमो अँपच्या माध्यमातून पाठवू कतात असं मोदी यांनी एका ट्रिवटरच्या माध्यमातून सांगितलं

शेगांवचा विकास आराखडा राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत असून आराखड्यातंर्गत बरीच कामं पुर्ण झाली आहेत त्याचप्रमाणे माँ जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा परीसर विकास आराखडाए लोणार सरोवर विकास आराखडा आणि संत चोखामेळा जन्मस्थान विकास आराखडा जिल्ह्यासाठी सरकारनं मंजूर केला आहे या सर्व आराखड्या अंतर्गत सुरू असलेली कामं कालमर्यादेत पूर्ण करावीर असे निर्देश पालकमंत्री डॉ संजय कटे यांनी आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिले महाराष्ट्र राज्याच्या संचालनालयए लेखा आणि कोषागारे आणि स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील गट कश संवर्गातील परीक्षेचा निकाल शासनाच्या महाकोष संकेतस्थळावर विभागनिहाय उपलब्ध करण्यात आला आहे

कॉंप्रेसच्या वरि ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचं आज नवी दिल्ली इथल्या खाजगी स्रग्णालयात निधन झालं

आज त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

देशाच्या राजघानीच्या विकासात त्यांनी केलेले कार्य सर्वांच्या स्मरणात राहिल दिल्लीच्या मुख्यमंत्री असताना मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यात आला काही काळ त्या केरळच्या राज्यपाल सुद्धा राहिल्या शिला दीक्षित यांच्या निषनाबद्दल सर्वच स्तरातून रीक व्यक्त होत आहे रा ट्रफ्ती रामनाय कोविंद पंतप्रधान नरेद्र मोदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कॉप्रेसध्या ज्ये ठ नेत्या सोनिया गांधी कॉप्रेसचे माजी अष्यक्ष राहुल गांधी यांनी गोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत